देशात बांधकाम क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी वाढल्या असल्याची माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष क्मार गंगवार यांनी आज लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तराला दिली

या विधेयकात अनेक तरत्दींचा समावेश असून त्याचा लाभ तृतीयपंथींना होतो आहे या अंतर्गत शैक्षणिक संस्था आरोग्य स्विधा आणि रोजगाराच्या संधी या मध्ये तृतीयपंथींसोबत भेदभाव करता येणार नसल्यची महत्वपूर्ण तरतूद असून यामुळे त्यांना समाजाच्या म्ख्य प्रवाहात येऊन आपल्या ज्ञान आणि कौशल्याचा स्योग्य उपयोग करता येणार आहे यासह त्यांचे कायदेशीर हक्क ओळख पत्र कल्याणकारी योजना यासाठी देखील या विधेयकात तरतूद आहे कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्यशासनान उचललेल्या पावलांम्ळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र गर्दी थांबविण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील यादृष्टीने सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित प्जा अर्चा स्रु ठेव्न भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले साथरोग प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असून रोगाचे हे संकट टळल्यानंतर धार्मिक सण उत्सव पूर्ववत साजरे करता येतील याक्षणी जनतेचे आरोग्य हे एकमेव प्राधान्य आहे कोणत्याही पक्ष संघटनांचे राजकीय कार्यक्रम समारंभ मेळावे रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे होऊच नयेत असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आज मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी सर्व विभागीय आय्क्त जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते यावेळी घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण निर्णयांमध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडण्का तीन महिने प्ढे ढकलल्या असून ग्रामीण भागातीलही शाळा बंद ठेवण्यात येणार आहे

याचबरोबर उदयापासून मंत्रालयात अभ्यांगतांना प्रवेश न देण्याचा तसंच नागरिकांनी शासकीय कार्यालयात गर्दी न करता ई मेलच्या माध्यमातून तक्रारी अर्ज पाठवावेत आणि त्यावर जिल्हा प्रशासनाने सात दिवसात कार्यवाही करावी असा देखील निर्णय घेण्यात आला आहे

राज्यात मास्क तसंच सॅनिटायझरचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा इशारा अन्न औषध राज्यमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहेत

यवतमाळात कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे यापूर्वी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळले होते

टेलिस्कोपिक रेट या संकल्पनेत जास्त वापर जास्त दर कमी वापर कमी दर हा उद्देश ठेवून पाण्याचा अपव्यय टाळण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे मुंढे यांनी यावेळी सांगितलं शहरातील कचरा कमी करण्यासाठी रिड्य्जरिय्ज रिसायकल आणि रिफ्य्ज हे सूत्र अवलंबणार असल्याचंही त्यांनी सांगितलं भांडेवाडी येथील अनेक वर्षापासून साचलेल्या कचऱ्याचे बायो मायनिंग करणे आवश्यक आहे त्याकरिता स्मार्टसीटि निधीच्या माध्यमातून चाळीस कोटी रुपये या कामासाठी राखीव करण्यात आले असून त्याची निविदा प्रक्रिया चालू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली मध्य प्रदेशासारखी राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात सुद्धा उद्भवू शकते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत नाम्ष्कीचे धोरण स्वीकारले असून काँग्रेस राष्ट्रवादीप्ढे ते आक्रमक होतांना दिसत नाहीत असे विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नागप्रात आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान आज केल करोणा विषाणूंमुळे ओढवलेल्या परिस्थितीवर केंद्र सरकारचे नियंत्रण असून लवकरच या रोगाची साथ भारतातून नष्ट होऊन जाईल असा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला

गेल्या काही दिवसांपासून विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आभाळी हवामान आहे जे या आठवड़यातील बरेच दिवस कायम राहील

या दिवशी नांदेड बीड यवतमाळ आणि चंद्रप्र जिल्ह्यांतील काही भागातच पावसाची शक्यता आहे

विदर्भ आणि मराठवाड्यातील या भागांमध्ये हे दोन दिवस काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता देखील आहे शेतकऱ्यांनी चिनोर धानाची उंची कमी करून पीक कालावधी कमी करून दिल्यास लागवडीची तयारी दर्शविली असून याच हंगामात केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय धान संशोधन केंद्र अर्थात इर्री सोबत करार करीत भंडारा गोंदिया जिल्यात प्रायोगीक तत्वावर चिनोर धानाचे बियांचे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार असून गोंदिया भंडारा जिल्यात उत्पादित करण्यात येणाऱ्या चिनोरची टगिंग करून पिकाचे उत्पादन ते विक्री ची जवाबदारी स्वतः इर्री घेणार आहे धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या भांडारा गोंदिया जिल्यातिल शेतकर्यानी प्न्हा चिनोर धानाची लागवड करून आपली आर्थिक उन्नती साधावी या साठी खासदार सुनील मेंढे यांनी इरींच्या माध्यमातून दोन्ही जिल्ह्यात इरींच्या शास्त्रज्ञांना बोलवीत जिल्ह्यातील शेतकऱ्याशी संवाद साधला